भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे द्रपारी साडे बारा वाजता भूमिप्जनाला सुरुवात होईल सुरवातीला पंतप्रधान हनुमान गढीमध्ये येऊन पूजा करतील त्यानंतर रामलल्लाचं दर्शन आणि पूजा करतील

काल सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर दीपोत्सव साजरा झाला संपूर्ण अयोध्येत भक्तीचं आणि श्रद्धेचं वातावरण असून ठिकठिकाणी भाविक भजनं गात आहेत अयोध्या नगरी सजली असून नागरिकांनी घरासमोर सजावट केली आहे

अयोध्येमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जगभरातल्या राम भक्तांनी कोरोना विषाणू संबंधी नियमांचं पालन करुन आपापल्या गावात शहरात भजन किर्तन आणि प्रसाद वाटप करावं असं आवाहन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे

दरदर्शन वाहिनीवरूनही या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष प्रक्षेपण केलं जाणार आहे राम मंदीर शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण राष्ट्राच्या रुपात भारताचं प्रतिनिधित्व करेल असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे राम मंदीर आंदोलनात सुदैवानं आपल्याला सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रेची संधी मिळाली याचा आनंद वाटतो असं अडवाणी यांनी काल सामाजिक माध्यमावर म्हटल आहे

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी काल अयोध्येत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

कोणत्याही मिरवण्का आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नसल्याचं पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे

निलंगेकर यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरु होते त्यातून दोनच दिवसांपूर्वी ते विषाणूमुक्त होऊन घरी परतले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलंगेकर प्रदीर्घ काळ राजकारणात होते

सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे निलंगा इथं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

या निकालात मुलांमधे हरियाणा मधले प्रदीप सिंगनं तर मुलींमधे उत्तर प्रदेशच्या प्रतिभा वर्मा हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे

तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

दरम्यान कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर खासगी दवाखान्यात करण्यात येत असलेल्या औषधोपचार दरम्यान आकारलेल्या बिल तपासणीबाबत जिल्हा प्रशासनानं एक चौकशी समिती गठित केली आहे वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या व्यापारी द्कानदार विक्रेत्यांनी नऊ ऑगस्टपर्यंत एन्टीजन चाचणी करून घ्यावी आणि प्रमाणपत्र हस्तगत करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान जालना जिल्हा कारागृहातले नऊ कैदी अँटीजेन चाचणीमध्ये बाधित आढळून आले आहेत

उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला

सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली असून हिंदमाता दादर कुर्ला माटुंगा गव्हाणपाडा चेंबूर अंधेरी अग्निशमन केंद्र वर्सोवा दहिसर बोरिवली कांदिवली धारावी वरळी या ठिकाणी पाणी भरलं आहे प्राच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या असून मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना काल सुट्टी देण्यात आली होती मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदी लगतच्या वस्त्यातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे

रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झालं आहे सर्वच नद्या द्थडी भरून वाहत असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड चिपळूण आणि राजापूर शहरांना प्राचा वेढा बसला रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाचा वीजप्रवठ्यावर परिणाम झाला वादळात अंगावर झाड कोसळल्यानं राजापूर तालुक्यातल्या प्रिंदावण इथं एका महिलेचा मृत्यू झाला गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदर्ग जिल्ह्यातलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे विजयदर्ग खाडीने धोक्याची पातळी गाठली असून यामुळे खारेपाटण सुख नदीला पूर आला आहे पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर पालम सेलू तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला औरंगाबादमध्येही काल पाऊस झाला

ते काल या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते

औरंगाबाद जिल्हा द्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन न करता भाव वाढवून द्यावा असं काळे यांनी म्हटलं

गौरी गणपतीकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परीवहन महामंडळाचे दर नियमितच असतील कोकणात जाणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारच्या नियमान्सार दहा दिवस विलगीकरणात रहावं लागेल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन लवकरच दिलं जाईल अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली